यानिमित्त दिलेल्या संदेशात राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी सांगितलं कीसंयुक्त राष्ट्र संघांनं निर्धारित केलेल्या शाश्वत विकासाच्या धोरणानुसार भारत वैश्विक आरोग्य रक्षणाच्या ध्येयासाठी कटिबद्ध असून जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा ठरलेली आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या तत्वानुसारचं राबवण्यात येत आहे कोविड महामारीच्या संकटामुळं प्रत्येक व्यक्तीला मिळणाऱ्या दर्जात्मक आरोग्य उपचार सुविधाचं महत्व अधोरेखित झालं आहे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनाची संपूर्ण यंत्रणा कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी अग्रेसर राहिलेली आहे असं सांगत भावी पिढ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेला साकार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असं आवाहनही राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी केलं

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत या बैठकीतल्या निर्णयांची माहिती दिली सर्व पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी असं आवाहनही जावडेकर यांनी केलं देशात कोविड प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा शिल्लक असून लसींचा तुटवडा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

मार्गदर्शक नियमावली केंद्रीय गृह मंत्रालयानं काल कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शक नियमावली जारी केली

पाच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत होता मात्र आता पुन्हा संसर्ग वाढत आहे त्यामुळे यापूर्वी राबवलेल्या उपाययोजना पुन्हा काटेकोरपणे राबवण्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे राज्यांनी तपासणी निगराणी आणि उपचारावर लक्ष केंद्रित करतानाच कोरोना संबंधीचे नियम पाळले जातील याची खबरदारी घ्यावी आणि लसीकरणाचा वेग वाढवावा असे निर्देश केंद्रानं दिले आहेत

त्यातही महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्या वाढ ही सर्वाधिक आहे

मध्यप्रदेश मध्यप्रदेशचे चौथ्या वेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतरचा एक वर्षाचा कालावधी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल पूर्ण केला यानिमित्त बोलताना ते म्हणाले की मध्य प्रदेश सरकार हे जनतेच्या कल्याणासाठीचं सरकार असून कोरोना संकटकाळात अर्थव्यवस्था ढासळलेली असतानाही राज्यातल्या प्रत्येक गरजूला मदत करण्यात आली यावेळी त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचा दूसरा हप्ता तसंच फेरीवाल्यांना देण्यात येणारी कर्ज रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करण्यात आली

कोरोना विषाणूशी निगडीत निर्बंधांमुळे ही सर्व मतं आज दुपारपर्यंत मोजून होण्याची शक्यता नाही असं इस्रायलच्या केंद्रीय निवडणूक समितीनं सांगितलं

यश अतिद पक्षाचे प्रमुख आणि माजी वित्त मंत्री याईर लेपिड हे नेतान्याहू यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत

कोरोनाच्या साथीदरम्यान हे सर्वोच्च सार्वजनिक आरोग्याचं पद मूर्ती यांना पुन्हा एकदा देण्यात आलं आहे आपल्या निवडीबद्दल डॉक्टर मूर्ती यांनी सिनेटचे आभार एका ट्विटद्वारे मानले आहेत

भारत बांगलादेश पाकिस्तानपासून मुक्ति मिळाल्याचा ऐतिहासिक प्रसंग बांग्लादेशमध्ये साजरा करण्यात येत आहे त्याचबरोबर बांग्लादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांची जन्म शताब्दी देखील तिथं साजरी करण्यात येत आहे

बांग्लादेशच्या निर्मितीमध्ये भाषा चळवळीची भूमिका महत्वाची राहिली

तेव्हापासून हा दिवस हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी पाळण्यात येतो असं विशेष संवाददाता राजेश झा यांनी पाठविलेल्या बातमीत म्हटलं आहे चीन शोधनिबंध चीनचा वाढता प्रभाव आणि भारत चीन दरम्यान लडाख सीमेवर झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनबरोबरचे संबंध संतुलित ठेवावेत तसंच जगातील लोकशाही असलेल्या देशांशी चांगले संबंध प्रस्तापित करावेत आणि चीनच्या शेजारी देशांशी पण संबंध वाढवावेत अशी सूचना पुणे आंतरराष्ट्रीय केंद्रान प्रसिद्ध केलेल्या संशोधन निबंधात केली आहे पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राने भारताने चिनी आव्हानांना कसे सामोरे जावे हा संशोधन निबंध प्रसिद्ध केला असूनत्याबाबत काल पुण्यात ऑनलाईन पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली माजी राजदूतू गौतम बंबावाले आंतरराष्ट्रीय केंद्राचे उपाध्यक्ष विजय केळकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर गणेश नटराजन अजित रानडे अजय शहा यांनी हा निबंध लिहिला आहे

या दृष्टीने देशांतर्गत धोरणात बदल करण्याची गरज आहे भारताने कोणत्याही बाबतीत कोणत्या देशांवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करावेत असं या निबंधात नमूद केलं आहे रिपब्लिकन महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालच्या रिपब्लिकन पक्षानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडं केली आहे रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं काल राज्यपालांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिलं महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत लोकांचा राज्यसरकारवरील विश्वास उडाला आहे असं या निवेदनात म्हटलं असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे नेते अविनाश महातेकर यांनी यावेळी सांगितलं जम्म काश्मीर जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल श्रीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा घेतला या बैठकीत हा प्रकल्प पर्यावरणाला अनुकूल असण्यासाठीचीही चर्चा करण्यात आली तसंच हा प्रकल्प निर्धारित मुदतीतच पूर्ण करण्यासाठी त्यांनी सूचना केल्या जम्मू आणि श्रीनगर या दोन्ही शहरांना आर्थिक दृष्ट्या विकसित शहरं करण्यासाठी सर्व शक्यतांचा शोध घेण्यास यावेळी नायब राज्यपालांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं

राखीव दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर नक्षलवाद्यांनी बॉम्बहल्ला केला यात तीन जवान हुतात्मा झाले तर अन्य दहा जवान जखमी झाले

कृणाल आणि कृष्णा या दोघांनी कालच्या सामन्यात एकदिवसीय सामन्यातलं आतापर्यंतचा सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम नोंदवला

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार